यावेळी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्क मंत्री अजित पवार उपस्थित होते पुणे आणि परिसरातील कोरोनाचा वाढता प्रादृभाव लक्षात घेऊन हे केंद्र उभारण्याची सूचना राज्य शासनातर्फे केली गेली होती

या केंद्रामुळं ससून रुग्णालयावर येणार कोरोना रुग्णांचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी या जम्बो कोविड रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करुन रुग्णालयातील सोईस्विधांचा आढावा घेतला सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते

रुग्णालय कारवाई वैद्यकीय कचरा रस्त्यावर टाकणाऱ्या सिद्धीविनायक रुग्णालयावर पंचवीस हजार रूपये दंडाची कारवाई क क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागाच्या पथकाने आज केली ग्रामपंचायत प्रशासक पुणे जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत

गेल्या अनेक वर्षापासून पर्यावरण पूरक गणेश मूर्तीची स्थापना आणि घरीच विसर्जन करण्याकडे पुणेकरांचा कल आहे पुणे महापालिकेनंही यंदाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनासाठी विशेष नियोजन केलं आहे महापालिकेतर्फे क्षेत्रीय कार्यालयनिहाय अमोनियम बायकार्बोनेट पावडर वाटप केंद्र जाहीर करण्यात आली आहेत नागरिकांनी यंदा मूर्तीदान करावे असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले असून यासाठी वॉर्डनिहाय मूर्तीदान केंद्रांची यादी जाहीर करण्यात आली आहे तसंच फिरत्या विसर्जन हौदांची व्यवस्थाही करण्यात आली असल्याचं महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितलं दरम्यान महापालिकेने कोणतीही व्यवस्था केली नाही अशी टीका विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे यंदा महापालिकेनं फिरत्या विसर्जन हौदांची व्यवस्था केली आहे मात्र नागरिकांना याची पुरेशी कल्पना नसल्याने अनेक जण विसर्जनासाठी नदीला गेले असल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली आहे तर दुसरीकडे या फिरत्या हौदासाठी शहरातील नियमित कचरा कुंडीचा वापर केला असल्यानं गणेश विसर्जनाचे पावित्र्य जपलं जात नाही असा आरोप करत बऱ्याचशा पुणेकरांनी या फिरत्या हौदाकडे पाठच फिरवली असल्याचं चित्र आहे खेलरत्न पुण्याच्या लष्करी क्रीडा केंद्राला यंदाचा खेल प्रोत्साहान पुरस्कार जाहीर झाला आहे

उद्या शहरात हलक्या पावसाचा अंदाज पूणे वेधशाळेनं वर्तवला आहे